पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून स्वामित्व योजनेअंतर्गत मालमत्ता पत्र वितरण प्रक्रियेला सुरुवात

लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीनंतर दोन महिन्याच्या आत चौकशी पूर्ण करण्याचे केंद्र सरकारचे निर्देश

विदर्भात येत्या आठवड्यात बहृतांश ठिकाणी पर्जन्यवृष्टीची शक्यता स्वामित्व योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून स्वामीत्व योजनेअंतर्गत मालमत्ता पत्र अर्थात प्रॉपर्टी कार्डाच्या वितरण प्रक्रियेला स्रुवात केली या योजनेअंतर्गत आध्निक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातल्या मालमत्तांच सर्वेक्षण केलं जाईल गावातल्या नागरीकांना त्यांच्या निवासी घरासंबंधीच्या मालमत्तेविषयीची माहिती आणि नोंदी या कार्डाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जातील या प्रॉपर्टी कार्डाम्ळे नागरिकांना त्यांच्या घराविषयीचे कायदेशीर हक्क मिळतील ज्याम्ळे त्यांना बँकांकड्न कर्ज घेणंही शक्य होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वितरण प्रक्रियेच्या श्भारंभानंतर बोलताना सांगितलं यावेळी पंतप्रधानांनी काही लाभार्थ्यांशीही संवाद साधला केंद्र सरकारनं यावर्षी एप्रिल महिन्यात ही योजना स्रु केली होती दरम्यान याच योजनेअंतर्गत राज्यात पुणे जिल्हयातल्या ग्रामीण भागात गावठाण क्षेत्राची ड्रोनव्दारे मोजणी करण्याची प्रक्रिया स्रु आहे प्रायोगिक तत्वावर प्रंदर ताल्क्यातील सोनोरी गावात या पद्धतीचा वापर स्रु आहे त्यानंतर आता देशभरातही ही पद्धत वापरली जाईल राज्याचे जमाबंदी आणि भ्मिअभिलेख संचालक एस चोकलिंगम यांनी ड्रोनव्दारे मोजणी करण्याची संकल्पना मांडली होती म्ख्यमंत्री मास्क लावणं हात स्वच्छ ध्णं आणि स्रक्षित शारिरिक अंतर राखणं या त्रिस्त्रीनं कोरोनाला लांब ठेवणं शक्य आहे यात हयगय करू नये असं आवाहन म्ख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी केलं त्यांनी आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांशी संवाद साधला केंद्र सरकारनं न्कत्याच केलेल्या तीन कृषी कायद्यांबाबत राज्यातल्या शेतकरी संघटनांशी चर्चा स्रू आहे

अत्याचार कारवाई लैंगिक अत्याचाराची तक्रार मिळाल्यानंतर अशा ग्न्ह्यांसंदर्भातली चौकशी दोन महिन्यांच्या आत पूर्ण करावी असे निर्देश केंद्र सरकारनं राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत याअन्षंगानचं केंद्रीय गृहमंत्रालयानं महिलांविरोधातल्या ग्न्ह्यांसंदर्भात नव्यानं मार्गदर्शक सूचना जारी केली आहे या मार्गदर्शक सूचनांमधे नम्दद नियमांचं पोलीसांकडून पालन झालं नाही तर त्यांच्याविरोधात चौकशी करून कठोर कारवाई करण्याचे निर्देशही गृहमंत्रालयानं दिले आहेत लैंगिक अत्याचारांच्या घटनांमधे आरोपीवर वेळेत कारवाई व्हायला हवी त्यासाठी राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांनी विशेष यंत्रणा उभारून अशा ग्रन्हयांतल्या चौकशी आणि कारवाईच्या प्रगतीवर देखरेख ठेवावी असंही ग़हमंत्रालयानं म्हटलं आहे नव्या मार्गदर्शक स्चनांन्सार महिलांविरोधातल्या कोणत्याही दखलपात्र ग्न्ह्यात एफआयआर म्हणजेच प्रथम माहिती अहवाल दाखल करणं आता पोलीसांना बंधनकारक असेल एखाद्या पोलीस ठाण्याच्या हद्दीबाहेरच्या दखलपात्र ग्न्ह्यांबद्दल माहिती मिळाली तरी कायद्यान्सार संबंधित पोलीस ठाण्याला एफआयआर दाखल करता येईल असंही केंद्रीय ग्रहमंत्रालयानं स्पष्ट केलं आहे

राज्य सरकारनं दारुची द्कानं तसंच बार आणि उपाहारगृहही उघडायला परवानगी दिली आहे मात्र मंदिर आणि इतर धार्मिक स्थळं गेले सात महिने बंद ठेवली आहेत असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे

कोरोंना विषयक जनजागृती कार्यक्रमांतर्गत ऐक्या भंडाऱ्याचे जिल्हाधिकरी संदीप कदम यांचा संदेश बाईट केंद्राचे न्कतेच नवीन गाईडलाइन आलेले आहे

त्याम्ळे प्रशासनाकडून कायम कोविड नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला जात आहे

मारुति चितमपल्ली वर्धाच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात आज मारुति चितमपल्ली यांना त्यांच्या सोलाप्रातील म्ळगावी परतण्यामिमित्त निरोप समारंभ देण्यात आला चितमपल्ली यांनी विदर्भातील वास्तव्यादरम्यान अरण्यसंपदेवर विप्ल लेखण केले आहे त्याबद्दल एक्या हा वृत्तांत होल्ड बाईट जो माणूस वनात रमतो चाफा त्यांच्या मनात फुलतो अशा मंत्राला आपला जीवनक्रम बनविणारे प्रसिदध वनअभ्यासक आणि साहित्यिक मारुती चितमपल्ली यांनी विदर्भात वनसेवेतील आपली प्रदीर्घ अशी कारकिर्द घालवली नवेगावबांधचे दिवस रानवाटा केशराचा पाऊस चैत्रपालवी चकवाचांदण अशा विविध वन्यप्राणि पक्षी वनसंपदेवर आधारित साहित्यकृती या अरण्यऋषींनी वनोपनिषादांप्रमाणे मराठी साहीत्याला प्रदान केली

त्यांच्या पक्षीनिरक्षण आदिवासी जीवनाचे अध्ययन अभयारण्यातील अन्भव कथन अशा त्यांच्या सानिध्यातील उपक्रमांनी विदर्भातील वन्यप्रेर्मींना वनाभ्यासाची पर्वणीच मिळत असे या प्रेमापोटीच अंबाझरी येथील इकोपार्कला सर मारुती चितमपल्ली बर्ड पार्क नाव देण्याची मागणी पण होत आहे चितमपल्लींच्या विदर्भ सोडून जाण्याची खंत विदर्भातील वनप्रेमी आणि पर्यावरण प्रेमी व्यक्त करत आहेत

हवामान विदर्भात बहतांश ठिकाणी येत्या आठवड्यात हलक्या ते माध्यम स्वरूपाची पर्जन्यवृष्टि होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे दरम्यान नागप्र शहरात आज अनेक ठिकाणी माध्यम से जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला तर दिवसभराच्या ढगाळ वातावरणानंतर अकोल्यात पावसाने दमदार हजेरी लावली अशी माहिती आमच्या प्रतिनिधिने दिली आहे

राज्यात अनेक ठिकाणी काल आणि आज मध्यम ते मोठ्या स्वरुपाचा पाऊस झाला अवकाळी पावसाम्ळ ज्यांच्या पिकांच नुकसान झालं आहे त्यांनी पिकांचा विमा उतरवला असेल तर त्यांना काढणी पश्चात न्कसान भरपाई या सदराखाली पीक वीमा मिळू शकतो